सरदार पटेल यांची वैचा रक प रप वता आणि धोरणा मक कौश य यामुळेव आज आपण एकसंध भारत पाह शकत आहोत असं ते हणाले

तसंच आगामी धन योदशी दिवाळी भाऊबीज छटपूजा या सणां या देशवासीयांना शुभे छा दि या

ते आज नागपुरात अटल महाआरो य शिबिराचं उ ाटन के यानंतर बोलत होते

केवळ उपचारासाठी पैसे नाहीत हणून गरजू नाग रक आरो य सेवेपासून वंचित राहणार नाहीत अशी वाही मु यमं यांनी यावेळी दिली

या निणयावर संबंधित उमेदवारांनी मुंबई उ च यायालया या औरंगाबाद पीठाकडे दाद मागित यानंतर यायालयानं या भत ियेला थगिती दिली होती

मराठवास्यात या शेतक यां या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील अशी वाही कामगार मं ी संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे बीड जि ात या माजलगाव आणि बीड तालु यात पावसाअभावी नुकसान झाले या खरीप पिकांची निलंगेकर यांनी आज पाहणी वेली यावेळी ते बोलत होते

लातूर इथं आरपीडी कायदा या विषयावर आयोजित दोन दिवसीय कायशाळेचा आज समारोप झाला यावेळी ते बोलत होते

देशभरात या विविध दि यांग संघटनेचे पदाधिकारी या कायशाळेला उप िथत होते

यवतमाळ इथं आज झाले या साहि य महामंडळा या बैठक त हा निणय झाला

या संमेलनापासून अ य पदासाठी निवडणूक न घेता स मानानं निवड केली जाईल असा ऐतिहासिक निणय अखिल भारतीय मराठी साहि य महामंडळानं घेतला होता

कोरेगाव भीमा हिंसाचार करणी अटकेत असले या पाच कायक या या वरीत सुटकेला नकार देणा या सव च यायालया या निणया या फेरविचार करावा अशी याचिका इतिहासकार रोमिला थापर यांनी दाखल केली होती

मनू मृतीला विरोध केला तर जीवे मार याची धमक या निनावी प ात दिली अस याचं आम या नाशिक या बातमीदारानं कळवलं आहे

आणि धमक चा निषेध करत कारवाईची मागणी केली

निवडणूक आयोगा माणे वतं निणय घे यासाठी क्र्मीमू य आयोगाला वैधानिक दजा दे यात यावा अशी मागणी लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील क हेकर यांनी केली आहे

नांदेड जि हा प रषदेचे मु य कायकारी अधिकारी अशोक काकडे यांनी आज नांदेड तालु यात या काकांडी आणि धमाबाद तालु यात या जारीकोट इथ या ामीण पाणी पुरवठा योजनां या विंधन विहिर ची पाहणी केली जवाहर नगर आणि जारीकोट इथ या पाणी पुरवठा योजनांची कामं गतीनं क न गावक यांना वरीत पाणी पुरवठा करावा अशी सूचना यांनी यावेळी दिली दि लीचे माजी मु यमं ी आणि भाजपा नेते मदनलाल खुराना यांचं काल रा ी उशीरा नवी दि लीत दीघ आजारानं निधन झालं